शिकागो इथं सुरु असलेल्या या परिषदेमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा संदेश वाचून दाखवण्यात आला

उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू समारोप समारंभाला संबोधित करणार आहेत भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आज नवी दिल्लीत होत आहे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली होणा या या बैठकीत पक्षाचे राज्य आणि राष्ट्रीय कार्यकारिणीचे पदाधिकारी सहभागी होणार आहेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि पक्षाचे ज्येष्ठ नेतेही या बैठकीला उपस्थित राहणार आहेत माजी प्रधानमंत्री अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनानंतर पक्षाची ही पहिलीच बैठक असून वाजपेयी यांनी दाखवलेल्या मार्गावर पक्ष काम करत राहील असं पक्षप्रवक्ते शाहनवाज ह्सेन यांनी सांगितलं खेळाडूंची कारकीर्द अल्पकालीन असल्यानं त्यांना योग्य मानधन मिळालं पाहिजे असं प्रतिपादन क्रीडामंत्री राज्यवर्धन राठोड यांनी केलं आहे ते आकाशवाणीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते खेळांना चालना देण्यात राज्यांची महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचं त्यांनी सांगितलं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी खेळाडूंना पुरवल्या जाणा या सोयीसुविधांमध्ये कोणतीही उणीव राहणार नाही असा विधास खेळाडूंमध्ये जागवल्याबद्दल राठोड यांनी प्रधानमंत्र्यांचे आभार मानले आहेत

ई रावते यांनी काल दिली राज्यातील शासकीय अनुदानित विनाअनुदानित शैक्षणिक संस्थांमधील सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी ही प्रवेश परीक्षा घेण्यात येते

अमेरिकन टेनिस खुल्या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारणारा राफेल नदाल दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर पडला आहे डोमनिक थीमवर मात करत राफेल नदालनं उपांत्य फेरी गाठली होती त्यात त्याचा सामना अर्जेटिनाच्या ज्युआन मार्टिन डेल पोत्रोसोबत सुरु होता

हिमा दासनं आशियाई क्रीडा स्पर्धेत तीन पदकांची कमाई केली आहे

इंग्लंडचा सलामीवीर अर्खिस्टर कूकचा हा कारकिर्दीतला शेवटचा सामना असून त्यान संस्मरणीय अर्धशतकी खेळी केली